देशभरात दिवाळीचा सण पारंपारिक उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय द्रसंवाद संघटनेच्या मंडळावर भारताची निवड

महिनाभर विशेष मोहिम राबविण्यात येणार

जागतिक विक्रम स्थापित करीत स्वर्ण पदक पटकावला देशभरात दिवाळीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे विशेषतः उत्तर भारतात आज लक्ष्मीप्जन थाटामाटात साजरा केल जात व्यापारी वर्ग गेल्या वर्षभराच्या हिशोबाच्या वह्या बंद करुन नवीन वर्षाच्या खतावण्या उघडतो घर मंदीर द्रकान आणि व्यावसायिक आस्थापना तसच इतर सार्वजनिक ठीकाणी फ्लाची सजावट आणि दिव्याची रोषणाई करण्यात आली असुन फटाके वाजवन आणि मिठाई वाटून आज सणाचा आनद लुटला जातो राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यानीही देशवासीयाना दिवाळीच्या श्भेछ्या दिल्या आहेत आपण सगळेजण पर्यावरणप्रक आणि सुरक्षीत दिवाळी साजरी करुया अस आवाहन श्री

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यानी आज उत्तराखंडमधल्या लष्कराच्या आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या छावणीला भेट देऊन जवानासोबत दिवाळी साजरी केली हर्षील इथल्या चौकीवर त्यांनी कार्यरत जवानाशी सवाद साधला सैनिकाच्या सर्मपण आणि शिस्तीम्ळे देशात स्रक्षितता आणि निर्भयतेच वातावरण राहते अस साग्न त्यांनी श्भेछ्या दिल्या आणि मिठाईच वाटप केल

रुद्रप्रयागच्या केदारनाथ मंदीरात आज पंतप्रधानांनी पुजा अर्चना केली इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याह् यानी दिवाळीच्या श्भेछ्या दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांच आभार मानल दिवाळी सणा निमित्य म्ंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद असणार आहेत मात्र मुहूर्ताच्या सौद्यासाठी आज संध्याकाळी शेअर बाजार एका तासासाठी चालु राहतील संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आज अरुणाचल प्रदेशातल्या आंद्रा ला ओंकार या भागाला भेट देऊन तिथे तैनात असलेल्या भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत यानंतर सीतारामन ह्तात्मा सैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आज ग्जरातमधल्या नदाबेट इथं सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची द्बईतली छप्पन कोटी रुपये मूल्याची संपत्ती सक्त वस्ली संचालनालयानं जप्त केली आहे मागच्या महिन्यातही या यंत्रणेनं नीरव मोदीची विदेशातली सहाशे सदोतीस कोटी रुपये मूल्याची संपत्ती जप्त केली होती या वर्षी उघडकीला आलेल्या या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदी देशाबाहेर पळून गेला असून तो लंडनमध्ये असल्यानं इंलंडनं त्याचं प्रत्यार्पण करावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आंतरराष्ट्रीय द्रसंवाद संघटनेच्या मंडळावर भारताची पुन्हा निवड झाली आहे

द्रसंवाद मंत्री मनोज सिन्हा यानी सांगितलं कि द्रसंवाद क्षेत्रात भारताच्या कामगिरीला मिळालेली ही पावती आहे

भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या वीस ते अद्वावीस तारखांदरम्यान गोव्यामध्ये होणार आहे महोत्सवाच्या या एकोणपन्नासाव्या वर्षात अडुसष्ट देशांचे दोनशे बारा चित्रपट दाखवले जाणार आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात पंधरा चित्रपट असून त्यातले तीन भारतीय आहेत आर्थीक आघाडयावर अपयशी ठरल्याम्ळे अनेकदा स्वतःच्या हक्काच्या घराच स्वप्न प्र्ण होत नाही मात्र हे घर बांधायला आर्थिक पाठबळ दिल आहे पंतप्रधान आवास योजनेन सोलापुरातल्या सचिन बोऱ्हाडे यांना या योजनेमुळे यांच्या हक्काच घर मिळालं आहे साऊंड बाईट मी सचिन बरोडे राहणार उत्तर सोलापूर मला शासनाच्या आवास योजनेतून घरक्लाचा लाभ मिळाला त्यामुळे माझ्या कुटूंबाला हक्काचा निवारा मिळाला त्यामुळे मी मोदी सरकारचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि अभिनंदन करतो

अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी दिली

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध शाळा आणि द्सऱ्या टप्प्यात अंगणवाडीमध्ये बालकांना लस देण्यात येणार आहे

अवनी वाघीणीच्या मृत्यूबाबत म्ंनगंटीवार यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाच पत्र केंद्रीय मत्री श्रीमती मेनका गांधी यानी म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस याना लिहिले आहे अवनीला न मारता बेहोश करून पकडण्याबाबत आपण मूंनगंटीवाराशी वारवार बोलत होतो असही त्यांनी म्हटल आहे वन्य जीवाची बेकायदशीर हत्या तसच यात गैर लोकाचा सहभाग याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कायदेशीर ग्न्हेगारी आणि राजकीय अशा तिन्ही पातळीवर ही बाब धक्कादायक असल्याच त्यानी म्हटल आहे दरम्यान अवनीला बेहोश करता आल असते परतू अवनीची हत्या ही अंबानीचा प्रकल्प वाचवण्यासाठी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे वाघाच प्तळे करुन वाघ वाचवता येत नाही

राज्य सरकार आणि भारतीय जन सघटना यांच्या पुढाकारातन राज्य दुष्काळमुक्त करुन जलक्रांती करण्यासाठी राज्यात स्जलाम स्फलाम अभियान राबवण्यात येत आहे

सी बी

आशियाई शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अंगदवीर सिंह बाजवा यानं स्किट स्पर्धेत जागतिक विक्रम स्थापन करत सुवर्ण पदक कमावलं आहे या स्पर्धेत अश्या प्रकारच यश प्राप्त करणारा अंगद हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे

आर पी

राजू शेट्टी यांनी पत्रकार परीषदेत केली रवीवारी सांगली सातारा कोल्हापुर जिल्ह्यातील ऊस पटयात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून तिन्ही जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचही श्री शेट्टी म्हणाले एरवी तणावाखाली राहणारे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि आंदोलन आणि घोषणांनी द्मद्मणारी महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत आज नगरसेवकांचे गीत शायरींनी न्हाउन निघाली निमित्त होते नागपूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजन यावेळी महापौर नंदा जिचकार उपमहापौर दीपराज पार्डीकर आदी प्राम्ख्याने उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी नगरसेवक यांना एकत्र आणून त्यांच्याशी हितग्रज करणे त्यांच्यातील कलेच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये दीपावली उत्सव साजरा करणे हा या स्नेहमिलनामागील उद्देश होता यावेळी श्भेच्छा देताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या नागप्र महानगरपालिका एक परिवार आहे आणि आपण सर्व एका परिवारातील आहोत याची जाणीव या स्तूत्य आयोजनाम्ळे होत आहे शहरातील सर्व नागरिकांना ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो अश्या श्भेच्छा महापौर नंदा जिचकार आणि आय्क्त रवींद्र ठाकरे यांनी दिली सर्वानी दिवाळीमध्ये पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणप्रक दिवाळीचा संकल्प करून सण साजरा करावा असे आवाहनही महापौर नंदा जिचकार आणि आय्क्त रवींद्र ठाकरे यांनी केले प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शहरातील मालवाह् तसेच प्रवासी वाहनांची नियमित तपासणी केली जाते

न्यायालयाच्या आदेशान्सार प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस तपासणी द्चाकी मोहिम तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राबाबत विशेष तपासनी मोहिम राबविली

हे या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून तो इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपल्या विविध सेंद्रिय पदार्थ आणि वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली यात खाद्य पदार्थांसह वस्त्रे आरोग्य आणि सौदर्य प्रसाधने यांचा समावेश होता